मनी लाँड्रींग प्रकरणी कर्नाटक काँप्रेसचे नेते डी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात शिष्ट मंडळ स्तरीय चर्चा होत आहे त्यानंतर काही करार होणार असून बैठकीनंतर प्रसारमाध्यमासाठी निवेदन दिलं जाईल तेल आणि नैसर्गिक वायू कोळसा उत्खनन कृषी औषधं कौशल्यविकास शिक्षण ित्यादी क्षेत्रांमधे अनेक करार आणि सामंजस्य करारावर सह्या होतील रशियाच्या अतिपूर्व भागासंबधी आणि अंतराळ सहकार्याविषयी दृष्टीकोनपत्र तसंच हायड्रोकार्बन सहकार्याबाबतचा आराखडाही प्रकाशित केलं जाईल मेक उं ांडिया अंतर्गत संरक्षण विषयक सुट्या भागांची निर्मिती करणा या संयुक्त प्रकल्पाबाबत करारावरही सह्या होतील

प्रधानमंत्री पाचव्या पौर्वत्य आर्थिक मंचाच्या परिषदेसाठी आज सकाळी च्लादिवोस्तोकला पोहचले

अतिपूर्वेकडच्या भागात आयोजित एका प्रदर्शनाला मोदी भेट देणार आहेत तिथं भारतात असलेल्या गुंतवणूकीच्या संधींबाबत माहिती देणारा कक्ष उघडला आहे प्रधानमंत्री उद्या पौर्वत्य आर्थिक मंचाच्या खुल्या अधिवेशनाला संबोधित करणार आहेत रशियाच्या अतिपूर्व भागात हिरे आणि कोळसाच्या खाणी वायू आणि हायड्रोकॉबर्न तसंच कृषी क्षेत्रात संधी असल्यानं भारताला या भागात रस आहे असं भारताचे रशियातले राजदूत डी बी व्यँकटेश वर्मा यांनी म्हटलं आहे या भागात मनुष्यबळ निर्यातीलाही वाव आहे असं ते म्हणाले

चंद्राच्या पृष्ठभागच्या अधिक जवळ पोचण्यासाठी आवश्यक कक्षा त्यानं गाठली असल्याच सो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संघटनेनं सांगितलं

त्यानंतर रोव्हर प्रज्ञान त्याचं निर्धारित शोधकार्य सुरू करेल मनी लाँड्रींगच्या एका प्रकरणात कर्नाटक काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डी

शिवकुमार यांना सक्तवसुली संचालनालयानं काल अटक केली तत्पूर्वी नवी दिल्लीतल्या आपल्या मुख्यालयात त्यांची कसून चौकशी केली मनी लाँड्रींग प्रतिबंध कायद्याखाली त्यांना अटक केल्याचं संचालनालयाच्या अधिका यांनी सांगितलं शिवकुमार यांची चौकशी करण्यासाठी संचालनालय आज नवी दिल्लीतल्या न्यायालयात त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे करचुकवेगिरी आणि कोट्यवधी रुपयांचे हवाला व्यवहार केल्याप्रकरणी आयकर विभागानं शिवकुमार यांच्या विरोधात बंगळुरु खिल्या विशेष न्यायालयात गेल्या वर्षी आरोपपत्र दाखल केलं होतं याच प्रकरणात त्यांचे सहकारी एस

शर्मा आणि तिर तिघांवरही आरोपपत्रं दाखल केली आहेत

याशिवाय राज्यात सध्या अस्तित्वात असलेल्या न्यायाधिकरणांमधेही त्यांना यासंदर्भात विनंतीअर्ज करता येतील

जम्मू काश्मीर आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागानं जारी केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे

काल रात्रीपासून पडत असलेल्या सततधार पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे रस्ते वाहतूकीचा बोजवारा उडाला असून अनेक भागातली वाहतूक दुसऱ्या मार्गानं वळवावी लागली दादर हिंदमाता शीव परळ वांद्रे कांदिवली बोरीवली चेंबूर विलेपाले किंग्ज सर्कल प्रतीक्षानगर अच्छॉप हिल कुर्ला एसटी आगार सांताक्रुझ मिलन सबवे आदी ठिकाणी पाणी भरलं आहे बगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्यानं पुढचे दोन दिवस मुंबईसह ठाण्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे

भरतीच्या काळात असाच पाऊस सुरू राहिला तर मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गाच्या रेल्वे रुळावर पाणी भरू लागले असून उपनगरीय गाड्या विलबान धावत आहेत आज मुंबईतील शाळांना शिक्षण विभागानं सुट्टी जाहीर केली आहे ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड या जिल्ह्यांमधेही जोरदार पाऊस पडत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसातच काल दीड दिवसांच्या गणपतींचं विसर्जन झालं

ठिकठिकाणी उभारलेल्या कृत्रिम तलावात आणि समुद्रात भाविकांनी गणपती बाप्पांना निरोप दिला यावेळी कोणत्याही अनुचित प्रकार घडला नाही असं मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षानं कळवलं आहे अमेरिकी खुलया टेनिस स्पर्धेत पाच वेळचा विजेता रोजर फेडरर स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे

या आधी फेडरर आणि दिमीत्रोव यांच्यात झालेल्या सात सामन्यांमधे दिमोत्रोला पराभव पत्कारावा लागला होता आता उपांत्य फेरीत त्याची लढत येत्या शुक्रवारी रशियाच्या दिमित्री मेड्ववेदेवशी होणार आहे परराष्ट्रमत्री एस जयशंकर यांनी काल माले धिं मालदीवच्या संसदेचे सभापती मोहम्मद नशीद यांची भेट घेतली समान उदिष्टांसाठी एकत्रितपणे काम करण्याच्या पद्धतींविषयी यांच्यात चर्चा झाली या उदिष्ट पूर्तीसाठी उभय देश एकत्रित काम करतील असं ट्वीट जयशंकर यांनी बैठकीनंतर केलं आहे ते चौथ्या हिंदी महासागर परिषदेसाठी मालदीवला गेले आहेत

मालदीव डेमोक्रेटिक पार्टीच्या संस्थापकांपैकी ते आहेत

दादाभाई नौरोजी हे महान देशभक्तआर्थिक विचारवंत आणि सामाजिक राजकीय तत्त्वज्ञानी होतेअसं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे दादाभाई नौरोजी हे भारतीय स्वातंत्र्यं लढ्यातले महत्त्वाची व्यक्ती होती दारिद्वय आणि गैर ब्रिटिश साम्राज्य या आपल्या पुस्तकात त्यांनी ब्रिटिशांनी भारताला कसं लुटलं याचं वर्णन केलं आहे

पर्यावरण संतुलन आणि जैवविविधतेसाठी मानवानं केलेल्या प्रयत्नांचा या परिषदेत उहापोह केला जाणार आहे

शीख भाविकांसाठी कर्तारपूर मार्गिका लवकरात लवकर सुरु करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान दरम्यान चर्चेची तिसरी फेरी होणार आहे संयुक्त सचिव स्तरावरील ही चर्चा अमृतसर मधल्या अटारी क्रें होणार आहे जम्मू काश्मीर चा विशेष दर्जा हटवला नंतर ही चर्चेची दुसरी फेरी आहे